उपराष्ट्रपती एम

संसद आणि विधिमंडळांमधला व्यत्यय आणि चर्चेचा खालवलेला दर्जा म्हणजे पर्यायाने लोकशाहीची आणि देशाचीही घसरण आहे सार्वजनिक जीवनात मूल्य टिकवून ठेवायला हवीत असं उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी म्हटलं आहे माजी खासदार आणि हैदराबाद इथले शिक्षणतज्ज्ञ नुकला नरोथम रेड्डी यांच्या जन्मशताब्दी समारंभात ते बोलत होते नायड्र म्हणाले की काही राज्यांच्या विधानसभांमध्ये नुकत्याच झालेल्या घटना मन विदीर्ण करणाऱ्या आहेत विधिमंडळ आणि संसदेच्या कामकाजात वारंवार येणारा व्यत्यय तसंच चर्चेचा खालावत चाललेला दर्जा याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली हे असंच सुरु राहीले तर जनतेचा भ्रमनिरास होईल असा इशाराही त्यांना दिला

आकाशवाणी डीडी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय आणि महिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरही हा कार्यक्रम थेट ऐकता येईल या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचच कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषांमधल्या अनुवादाचं रात्री आठ वाजता पुनःप्रसारण केलं जाईल कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि वाढत्या मृत्यूसंख्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात उद्यापासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल राज्यातल्या कोरोना स्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त पोलीस अधीक्षक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन आदींबरोबर संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आता हळूहळू पुन्हा काही गोष्टी खुल्या करायला सुरुवात केली आहे हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होतांना दिसत आहे धोका टळला नाही उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेनं ही लक्षात घेण्याची गरज आहे जनतेनं ही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजानं येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा त्यांनी दिला कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरु केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारतीजागा यांची अग्नि सुरक्षा तपासली जावी औषधसाठा हॉस्पीटलमधील सोयी सुविधा ऑक्सीजन साठा आणि पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी व्हेंटिलेटर्सआय सी यू आणि ऑक्सीजन खाटांची संख्या वाढवण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सचिन वाझे काय कबूली जबाब देणार याची भिती वाजेच्या सरकारमधल्या खऱ्या मालकानां वाटत आहे

वार्ताहरांशी बोलताना फडनवीस यांनी नागपूरसह महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या गंभीर स्थितीकडे लक्ष वेधून सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्र उपस्थित केला केंद्राकडून पुरेशा प्रमाणात लस पुरवठा होत आहे पण राज्यात त्यासंबधी योग्य नियोजन होत नसल्याचंही फडनवीस म्हणाले

ख्रिश्चन बांधवांनी शक्यतो घरातूनच प्रार्थना करावी आणि चर्चमधे कोरोनाच्या नियमांचं पालन करत कमी लोकांची उपस्थिती ठेवावी असंही सांगण्यात आलं आहे

त्यांनी नागरिकाना होळी धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या शुमेच्छा दिल्या आहेत अमरावती जिल्ह्यातल्या हरिसाल इथं कार्यरत वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण मोहिते यांच्या आत्महत्येला जबाबदार अधिकारी चिखलदरा वनपरिक्षेत्राचे उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करावं अशी मागणी महिला आणि बालविकास मंत्री एड यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे शिवकुमार सातत्यानं लैंगिक सुखाची मागणी करत या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी स्वतच्या रिव्हॉल्वरने स्वतवर गोळ्या घालून परवा आत्महत्त्या केली होती लैंगिक त्रासाबाबत चव्हाण यांनी आत्महत्त्यापूर्वी चिड्ठीत नमूद केलं होतं भांड्पच्या अग्निकांडाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे

महावितरणनं थकबाकी वसुलीसाठी वीजजोडणी तोडण्याची मोहिम सुरु केलेली असताना जळगावात भाजपा आमदार मंगेश चव्हाण आणि अन्य कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर जाऊन अधीक्षक अभियंत्यांना दोरीनं खुर्चीला बांधलं होतं

नांदेड शहरात आज लॉकडाऊनचा तिसरा दिवस आहे नागरीकांचा प्रशासनाला चांगला प्रतिसाद मिळत असून गल्ली बोळातही शांतता पसरली आहे अशी माहिती आकाशवाणी प्रतिनिधीनं दिली आहे

सर्व प्रकारच्या सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रम उत्सव समारंभांना बंदी घालण्यात आली आहे जंगलात मोहफुलं वेचायला गेलेल्या महिलेला वाघानं ठार केल्याची घटना आज सकाळी गडचिरोली तालुक्यातल्या दिभना इथं घडली जंगलात गेलेली शोभा मेश्राम ही राजगाटा माल इथली रहिवासी महिला घरी परत न आल्यानं कूट्रंबीयांनी तिचा शोध घेतला

जवाहरलाल नेहरू बंदरात मालवाहतूक गतिमान करण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या आंतर स्थानक मार्गाचं उद्घाटन आज जवाहरलाल नेहरू बंदराचे अध्यक्ष संजय सेठी यांनी केलं

यामुळे व्यापार चक्र गतिमान होणार असून कार्यक्षमतेत देखील वाढ होईल असं मत संजय सेठी यांनी यावेळी व्यक्त केलं

प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वैंपटी यांनी हा टप्पा गाठल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ तर विदर्भात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात किचित घट झाली आहेराज्यात सर्वाधिक तापमान